महाराष्ट्र कोविड महाराष्ट्रात मुंबईतल्या नेस्को कोविड केंद्रात आवाजावरुन कोरोना संसर्ग तपासण्याचा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला आहे संशयित रुग्णांचे आवाजाचे नमुने घेऊन त्यांची कूत्रिम बुद्धीमत्ता तंत्राद्वारे तपासणी केली जात आहे दरम्यान काल पुण्यात दोनशे अतीदक्षता खाटांसह आठशे खाटांची सोय असलेल्या कोविड उपचार केंद्राचं उद्घाटन झालं

शहरातलं कोरोनाबाधितांचं प्रमाण एकूण लोकसंख्येच्या अडीच टक्के झालं आहे

त्यामुळे खाजगी रुग्णालयांमधल्या कोविड उपचार केंद्रांची संख्या टप्प्याटप्प्यानं कमी करण्याचा निर्णय अहमदाबाद महापालिकेनं घेतला आहे

तामिळनाडू कोविड तामिळनाडूच्या राज्य शिक्षण विभागानं तयार केलेल्या शैक्षणिक ध्वनीचित्रफिर्तीची विद्यार्थ्यांमधली लोकप्रियता वाढताना दिसते आहे

तसंच यू ट्यूब आणि अन्य समाजमाध्यमांवरही हे कार्यक्रम उपलब्ध आहेत या कार्यक्रमांना कमी कालावधीत एक लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत

आज यातील पाटणा इथल्या रुग्णालयाचं उद्घाटन होणार आहे

लष्कराच्या वैद्यकीय सेवेतले डॉक्टर आणि सहाय्यक वैद्यकीय कर्मचारी यारुग्णालयांमध्ये काम करणार आहेत

कोरोना विषाणूचा त्यांच्या शरीरावर होणारा विपरीत परिणामही कमी प्रमाणात होतो

गेल्या मे महिन्यात देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी इथली वीजनिर्मिती थांबवण्यात आली होती

एमबीएप्रवेश एमबीए आणि व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पात्रता परीक्षेतील गुणांच्या आधारे प्रवेश देण्यास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेनं परवानगी दिली आहे

प्रवेश देताना याआधी प्रवेश परीक्षा देऊन पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे तंत्रशिक्षण परिषदेचे सदस्य सचिव राजीव कुमार यांनी आज ही माहिती दिली

पक्षाच्या कार्यकारी समितीनं नव्या अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू करावी असं सोनिया गांधी यांनी आजच्या बैठकीच्या सुरुवातीला सांगितलं पक्षाचे सरचिटणीस के

वेणूगोपाल यांना आपण याबाबत सविस्तर पत्र कळवलं आहे असं त्या म्हणाल्या समितीतल्या वरिष्ठ नेत्यांनी मात्र सोनिया गांधी यांनीच अध्यक्षपदावर कायम रहावं असं या बैठकीत सुचवलं

दरम्यान पक्षाच्या नवी दिल्लीतल्या मुख्यालयाबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी फलकबाजी केली गांधी कुटुंबातील व्यक्तीशिवाय अन्य कोणाला पक्षाध्यक्ष म्हणून स्वीकारणार नाही असं सांगणारे फलक दर्शवत त्यांनी घोषणा दिल्या सौदी चीन सौदी अरेबियातील सरकारी तेल कंपनी अराम्कोनं चीनसोबत केलेला तेलशुद्धीकरण आणि पेट्रोकेमिकल्सबाबतचा करार रद्द केला आहे बाजारातल्या अनिश्चिततेचं कारण देत सौदी अरेबियानं चीनच्या ईशान्य भागात असलेल्या या प्रकल्पातली गुंतवणूक थांबवण्याचा निर्णय घेतला कोरोना साथ आणि इंधन तेलाचे घटते दर यामुळे जगभरातल्या तेल कंपन्यांचं आर्थिक गणित सध्या बिघडलेलं आहे मोदी जेटली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे जेटली यांनी अथकपणे देशाची सेवा केली त्यांची विद्वत्ता कायद्याचं ज्ञान व्यवहारचातुर्य आणि लोकांना आपलंसं करण्याची हातोटी वाखाणण्याजोगी होती असं मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे अर्थमंत्रालयानही जेटली यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त त्यांनी अर्थमंत्री म्हणून घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती द्विटरसंदेशाद्वारे प्रकाशित केली आहे यात वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीचा उल्लेख आहे

ज्या दिव्यांग व्यक्तींना या योजनेत अजूनही समाविष्ट केलं गेलेलं नाही त्यांच्या शिधापत्रिका तत्काळ बनवाव्यात अशाही सूचना केंद्रानं दिल्या आहेत

कोरोनामुळे विविध राज्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झालेल्या मजुरांच्या रोजगारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून महिन्यापासून गरीब कल्याण रोजगार अभियानाची सुरुवात केली उत्तर प्रदेश पाऊस उत्तर प्रदेशमधल्या रायबरेली जिल्ह्यात वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कुटुंबांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रत्येकी चार लाख रुपये मदत जाहीर केली आहे काल झालेल्या या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे

राज्य सरकारनं जिल्हा स्तरावर आपत्ती नियंत्रण केंद्रं सुरू केली आहेत राज्यातल्या शरयू गंगा राप्ती आणि शारदा नद्या धोक्याची पातळी ओलांडून वहात आहेत याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार